तसंच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मन्ष्यबळानं सतर्क राहन सर्व संपर्क क्रमांक स्रू असतीलए याची दक्षता घ्यावीए असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिले सहयाद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत म्ख्यमंत्री बोलत होते या काळात मुंबई बरोबरच नागपूरए नाशिकए पूणे आदी शहरांमधील पूर परिस्थितीए धोकादायक इमारती आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे शहरांमध्ये पावसाचं पाणी साच् नयेए तसंच पावसाम्ळं वाहतूक कोंडी होऊ नयेए यासाठी कमांड आणि कंट्रोल रुमच्या माध्यमातून सीसीटीव्हीदवारे लक्ष ठेवण्यात यावं मुंबईमधील धोकादायक आणि नाद्रुस्त रेल्वे पूलए इमारती याबद्दल महानगरपालिका आणि रेल्वे विभागानं समन्वयानं निर्णय घ्यावाए असंही त्यांनी सांगितलं आपत्ती निवारण दलाच्या पथकानं सतर्क रहावं तसंच आपत्ती काळात वापरण्यात येणारी यंत्रेए साधने ही स्स्थितीत असतील याची काळजी घ्यावी तसंच आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत मदत पोहचावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी आपत्ती प्रतिसाद केंद्रातील संपर्क यंत्रणा चोवीस तास सतर्क राहतील आणि त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावीए असे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी दिले

होणाऱ्या न्कसानीची व्याप्ती कमी व्हावी यासाठी स्रू असलेली कामं तातडीनं आटोपती घ्यावी जीवितहानी होणार नाही आणि नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीनं पोहचविता येईलए यादृष्टीनं तत्पर राहावेए असे निर्देश नागपूरचे अतिरिक्त आय्क्त राम जोशी यांनी दिले नागपूर महानगरपालिका म्ख्यालयातील आय्क्त कार्यालय सभागृहात नैसर्गिक आपत्ती पूर्व तयारी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते सदर बैठकीत पावसाळापूर्व नियोजनाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा झोननिहाय आढावा घेण्यात आला मनपा मुख्यालयातही नियंत्रण कक्ष राहणार असून आपातकालीन परिस्थितीत नागरिक या कक्षाशी संपर्क साधू शकतीलए अशी माहिती यावेळी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली

वेकोलिच्या विविध खाणीमध्ये मोठ्याप्रमाणात वाळूची उपलब्धता असल्यामुळं शासकीय तसंच निमशासकीय विभागानं वाळू खरेदीबाबत वेकोलिसोबत करार करुन रेतीची मागणी नोंदवावीए अशी सूचना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन करताना ते बोलत होते

मात्र वस्त्यांमधून वाहणा या नदयांमध्ये कचरा टाकण्यात येत असल्यानं तो कचरा पूलाखाली अडकतो त्यामुळं पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि परिसरात दूर्गंधी पसरते शहरात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे याकडं गांभीर्यानं लक्ष देत पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणतिही अडचण निर्माण होउ नये यासाठी नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा आणि नियमित सफाई कराए असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी काल नाग नदीच्या स्वच्छतेचं निरीक्षण केलं

बचतभवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप तसंच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते

पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणेए खते तसंच शेतीच्या मशागतीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याम्ळे प्रत्येक गावात तसंच राष्ट्रीयकृत बँकांनी शाखानिहाय कर्ज मेळावे आयोजित करावे या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईलए यादृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी यावेळी दिले

त्यामूळं पूर्वीच असलेले पाण्याचे स्रोत खात्रीलायकरीत्या नव्यानं स्रु होतील नवनव्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची नवनवी कामं हाती घेण्यापेक्षा ज्न्याच पाण्याच्या स्रोतांचा प्नर्जिवीत करण्याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिले छत्रपती सभागृह इथं आयोजित जलसंधारण आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्रु असलेल्या जलसंधारणांच्या कामांम्ळं उपलब्ध होणाऱ्या पाण्याचं ऑडिट व्हावं तसंच जलसंधारणाची कामं वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी काम स्रु असलेल्या गावांचे दौरे करावेत असं सांगून जलसंधारणाच्या कामांसाठी आणि जनजागृतीसाठी ताल्कास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

आत्राम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम आढावा आणि नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीतर याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी तसंच शेतकऱ्याना अपघात विमा आणि पिक विम्याची रक्कम तातडीनं अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिले

किरजवळा गावाजवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाच्या कामांची पाहणी शिंदे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते

मी

आरोग्याला उपकारक ठरणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची ओळखए रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना व्हावी तसंच रुग्णालयाच्या परिसरात हिरवाई निर्माण व्हावी या हेतूनं हा उपक्रम हाती घेण्यात आलाए अशी माहिती अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्यामसूंदर निकम यांनी दिली ओवाए त्ळसए मोसंबीए लाजाळूए लेंडी पिंपरीए कढीपत्ताए राईए प्दिनाए काटेकोरांटीए डाळिंबए हळदए लिंबू यासारख्या विविध औषधी वनस्पतींचं उद्यान रुग्णालयात निर्माण करण्यात आलं आहे त्याचप्रमाणेए ठिकठिकाणी हिरवाई निर्माण करण्यात आली आहे या औषधी वनस्पतींबाबत ग्णधर्म आदी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेतए असंही डॉ

बालक संगोपनासाठी आवश्यक आहारए औषधी वनस्पती आणि भाज्या यांची माहिती या उद्यानाच्या माध्यमांतून मातांना सहजपणे मिळते त्याम्ळं नागरिकांकडून या उपक्रमाचं स्वागत करण्यात आलं आहे

अचानक आलेल्या पावसामुळं जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झालं पावसामुळं तापमानात किंचित घट झाली असून वाढलेल्या उष्णतामानापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा भिळाला आहे भंडारा आणि गोंदियामध्ये देखिल ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल मध्य भारतात यंदा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे